सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला हे या मध्यस्थ समितीचं नेतृत्व करतील अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू हे या समितीचे सदस्य आहेत या प्रकरणाची मध्यस्थी प्रक्रिया फैजाबादमधे येत्या आठवड्याभरात सुरु करावी आणि आठ आठवड्यात पूर्ण करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे ही समिती आणखी सदस्य सामावून घेऊ शकते आणि कोणतीही अडचण आली तर सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे कळवू शकते असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अयोध्या प्रकरणाची मध्यस्थी प्रक्रिया बंद दाराआड चालेल आणि मुद्रित किंवा क्रिक्ट्रॉनिक अशा कोणत्याही प्रसामाध्यमांनी याचं वार्तांकन करु नये असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत पाकिस्ताननं आपल्या भूमीवरुन कारवाई करणा या दहशतवादी गटांविरोधात शाश्वत स्वरुपाची कारवाई करावी असं अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलं आहे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते रॉबर्ट पालाडिनो यांनी बातमीदारांना ही माहिती दिली पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं बालाकोट ा अल्या दहशतवाद्यांच्या अड्डयावर केलेल्या हवाई कारवायीनंतर वाढत्या जागतिक दबावाखाली पाकिस्तान काही दहशतवादी गटांविरोधात पावलं उचलू लागला असताना पालाडिनो यांनी हे वक्तव्य केलं आहे पाकिस्ताननं उचलेल्या पावलांची अमेरिकेनं दखल घेतली असून भविष्यात असे हल्ले होऊ नयेत आणि भारतीय उपखंडात स्थेय रहावं यादृष्टीनं पाकिस्ताननं मधेच न थांबणारी कायमस्वरुपी कारवाई करावी यासाठी अमेरिका आवाहन करतच राहील असं ते म्हणाले आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात आहे

समानतेचा विचार करा हुशारीनं निर्मिती करा बदलासाठी नवनिर्मिती करा ही या वर्षीच्या महिला दिनाची संकल्पना आहे महिला आणि मुलींनी नवनिर्मितीवर भर देऊन स्त्री पुरुष समानतेचं लक्ष्य साध्य करावं हा या संकल्पनेमागचा उद्देश आहे उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये विसाव्या शतकातल्या कामगार चळवळीतून या दिवसाचा उदय झाला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व देशवासीयांना आणि आपल्या यशानं देशाला वैभव प्राप्त करून देणाऱ्या भारतीय कन्यांना या दिवसाच्या शूभेच्छा दिल्या आहेत महिलांचं अधिकाधिक सक्षमीकरण करण्याकडे आणि स्त्रीपुरुष समानतेवर सातत्यानं भर देत महिलांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याकडे भारतीय समाजाची वाटचाल सुरूच राहील असा विश्वास राष्ट्रपर्तीनी व्यक्त केला आहे फिल्म्स डिव्हिजन आज अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्रीप्रधान चित्रपटांचं विशेष प्रदर्शन करणार आहे मुंबईतल्या नव्या संग्रहालय भवनात संध्याकाळी सात वाजता हे चित्रपट प्रदर्शित केले जातील फिल्म्स डिव्हिजनच्या सहकार्यानं फिक्की फ्लोदेखिल दोन स्त्रीप्रधान माहितीपट प्रदर्शित करणार आहे

तसा ठरावच ग्रामपंचायतीनं केला असून त्यात प्रुषांनी दिवसभर घराची जबाबदारी स्वीकारण्याचं बंधन घातलं आहे वाशिम इथं उमेन्स मेडिकोज या महिला डॉक्टरांच्या समाजसेवी संस्थेच्या वतीन महिलांमध्ये आरोग्य विषयक जागृती करण्यासाठीसाठी आज वाकेथॉन चं आयोजन करण्यात आलं पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातला प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेला अलिशान बंगला आज पाडल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं हा बंगला सक्तवसुली संचालनालयानं जप्त केला होता

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना रांची ॐ सुरु आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं दमदार सलामी दिली

प्लवामा ॐ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या सन्मानार्थ भारतीय खेळाडू सैन्याची टोपी घालून खेळत आहेत या सामन्याचं मानधनही राष्ट्रीय सुरक्षा निधीला देण्याचा निर्णय भारतीय संघानं घेतला आहे पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन्ही सामने भारतानं जिंकले असून आज सामना जिंकत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील